राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्तर

विदयापीठातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी करावा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं आवाहन

नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या अंमलबजावणीला राज्यात विविध संघटनांचा निषेध

नागपूर इथं स्रू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज उत्तर देत राज्यपालांच हे अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीची गीता असल्याचा उल्लेख करून आमचं सरकार हे गोर गरीबांचं सरकार असून दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचं सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेची सुरूवात काल विधानसभेत झाली होती शिवसेनेचं सदस्य सुनिल प्रभू यांनी याबाबातचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता याबाबात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सोनोने राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलतांना मख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपालांनी आपल भाषण मराठीत केल्याबद्दल राज्यपालांच अभिनंदन केलं कमी बोलून जास्त काम कराव हे धोरण आमच्या सरकारचं असल्याचं नमद केलं

यात सर्व वर्गाचा समावेश आणि आरोग्यू शिक्षण अंगवाडी या सारख्या विषयाचा समवेश असल्याचं त्यांनी सांगितल मख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात संतांच्या वचनांचा आधार घेत संतांची वचने आजही वंदनीय असून संतांनी नेहमी दिशा दाखविली असल्याचं असं ते म्हणालं संत गाडगेबाबाल राष्ट्रसंत तकडोजी महाराष्ट्रल संत ज्ञानेश्वर महाराज यांचा मुख्यमंत्र्यानी उच्चार केला तर संत गाडगेंबाबा यांनी आपल्या विचारातून सरकार कसे असावं यांचा विवेचन केल्याचं त्यांनी सांगीतले भकेलेल्यांना अन्न तहाणलेल्यांना पाणी असे गाडगेंबाबा म्हणत हेच काम आमचं सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यानी राज्यपालांच्या अभिभाषनावर चर्चेत बोलतांना सांगितलं नागरिकता संशोधन कायदयावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की इतर देशातील लोकांना समावन घेवन या देशात त्यांना ठेवणार कठे गेली पाच वर्ष केद सरकारनं कर्नाटक राज्यातील बेळगाव भागातील मराठी बांधवानसाठी काही केलं असन तेथील मराठी माणूस भाषिक अत्याचार सहन करीत असून कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आला पाहिजे असेही मख्यमंत्री राज्यपालांच्या चर्चेवरील अभिभाषणाच्या चर्चेस उतर देतांना स्पष्ट केलं

यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून बहिर्गमन केलं परंतू भाजपचे दोन सदस्य विधानसभेच्या सभागृहातच उपस्थित होते यावर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी तांत्रिक मुददा उपस्थित केला

महसूल आणि वन विभागर कृषीर पश् संवर्धनर दग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसायए नगरविकास आणि ग्रामविकास विभागाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यात येत आहे

सरकारतर्फे विधानसभेत शासकिय विधयेक मांडण्यात आली

आपल्या जवळचे ज्ञानए धन आणि शक्ती यांचा वापर करण्याचे भान असणे आवश्यक आहे सत्प्रवृतीचे लोक ज्ञानए धन आणि शक्तीचा उपयोग हा समाजहितासाठी करतात तेव्हा या विद्यापिठातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा उपयोग हा समाजहितासाठी करावाए असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नागपूर इथं केले राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाचे उद्घाटन आज राज्यपाल तथा क्लपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाजर कलगुरु डॉ सिदधार्थ विनायक काणेए प्र कुलगुरु डॉ विनायक देशपांडेए क्लसचिव डॉ नीरज खटीए माजी क्लग्रु अन्पक्मार आदी मान्यवर उपस्थित होते संतप्रवृतीचे उद्योगपती आणि त्यांनी दिलेले दान हे वंदनीय आहे ते म्हणाले कीए ज्ञानए धन आणि शक्ती या कशा व्यक्तीजवळ आहेत यावर त्याचा उपयोग अवलंबून असतो त्यामुळे आपण या विद्यापीठातून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करावाए अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आपण सर्व नागरिकांनी देशाच्या प्रगतीत काय योगदान देऊ शकतो याबददल आदर्श स्थापित करावा राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रेरणेने पृढे चालत रहा आपल्या जवळील ज्ञानप्र संपती आणि शक्तीचा वापर समाजाच्या हितासाठी करावार असे आवाहन कोशारी यांनी केले मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृतपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत या बातम्या तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भात राज्यशासनाची बाजू मांडण्यासाठी यापूर्वी नेमलेले ज्येष्ठ विधिज्ञ हे यापूढेही सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडतील आणि त्यांच्या नियुक्तीमध्ये राज्यशासनाने कोणताही बदल केलेला नाहीए असे निवेदन विधानपरिषदेत सभागृह नेते आणि उदयोगमंत्री स्भाष देसाई यांनी केले महाराष्ट्रात नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवत राज्यभर अनेक संघटनांनी आज निषेध आणि विरोध प्रदर्शन केली नागपूरए अमरावतीए उस्मानाबादए सांगलीए औरंगाबादए पृणे इथं विविध संघटनांच्या वतीने मोर्चे काढण्यात आले नागप्रात महाराष्ट्र विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम परिषद आणि जमाते इस्लामी हिंद संघटनेने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नागप्रातील विधानभवनावर निषेध मोर्चा काढला समर्थकांनी शहरातील वैरायटी चौकातून राज्य विधान भवनाकडे मोर्चा काढतए नागरिकत्व स्धारणा कायदा आणि एन आर सी रद्द करण्याच्या मागणीसाठी घोषणा दिल्या राज्यातील मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणाची मागणीही यादरम्यान मोर्चेक यांनी केली कॉग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार या निषेध मोर्च्यात सामील झाले आणि शासनाकड्रन मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईलए असे आश्वासन त्यांनी दिले असाच निषेध मोर्चा विदर्भातील अमरावती शहरातही पाहायला मिळाला अमरावती इथं मुस्लिम समाजाच्या वतीने इतवारा मध्न जिल्ह्याधिकारी कार्यालयपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला उस्मानाबाद इथेही प्रोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते शहारातील लेडीज क्लब पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलनात या कायदयाविरुदध घोषणाबाजी करण्यात आली आतापर्यंत श्रोत्यांनी पांढऱ्या रंगाच्या कापसाबददल ऐकल असेल मात्र आता अमरावती जिल्ह्यातील अचलप्र येथील डॉक्टर पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाच्या अचलप्र कृषी संशोधन केंद्रावर रंगीत काप्स बियाणांची लागवड करण्यात आली अचलपूर कृषी संशोधन केंद्रावर रंगीत कापसाचा हा पहिला प्रयोग ठरला आहे तसंच राज्यातही हा पहिला प्रयोग आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आनंद गंभीर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं तीन हजार हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापसाची निर्मिती केली आहे

पंजाबराव कषी विदयापीठाच्या कषी संशोधन केंदावरील क्षेत्रावर रंगीन कापस बियानांची लागवड करण्यात आली आहे आता या पराडीवर फललेल्या बोंडातून खाकी रंगाचा कापस बाहेर आला आहे अचलपर संशोधन केंदावर रंगीन कापसाचा हा पहिला प्रयोग आहे

यातून नैसर्गिक रंगीन कापडाची निर्मिती केली जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहन आनंद गंभीर शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा सर्वांगीण विकासासाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि हीच भूमिका बजावून दिव्यांगांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश ठेवून या दिव्यांग क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये समाजकल्याण विभागए जिल्हा परिषद चंद्रपूर दवारे आयोजित दिव्यांग क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम पोलीस मैदानए चंद्रप्र इथ संपन्न झाले

चंद्रपूर आणि नवीन चंद्रपूर शहराला जोडणाऱ्या दाताळा नदी प्लाच्या बाजूला वाघाचे जोडपे आढळल्याने खळबळ उडाली आहे या भागात काटेरी झुडपं आणि छोटे वन्यजीव असल्यामुळे या भागात वाघांचा संचार वाढला आहे नदी पात्रात वाघांची दहशत असून पन्नास हजार लोकवस्ती असून वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गोरेवाडा जंगल सफारी उदयापासून सूरू करण्यात येत आहे

रस्ता दुरूस्तीचं काम पूर्ण झालं असूनए या सफारीसाठी पर्यटकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पदधतीनं आरक्षण करता येईल

राज्यात आज झालेल्या विविध रस्ते अपघाताच्या घटना घडल्या असून यात उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील जकेकर जवळ क्रुजर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार तर अन्य पाच गम्भीर जखमी झाल्याची घटना घडली आहे त्याचप्रमाण हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जिंतूर टि पाईट नजीक भरधाव येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसने मोटरसायकलला समोर समोर धडक दिली त्यामध्ये एक तरुण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला दरम्यान यवतमाळ एस टी

टी बस आणि पेट्रोल टँकरची धडक मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे

जखमींमध्ये बहतांष शाळकरी विदयाथ्यांचा समावेश आहे